मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा टॉय फेअर पर्यावरणाला अनुकूल आणि बाल मानसशास्त्राच्या अनुरूप खेळणी तयार करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

त्यावेळी ते बोलत होते चन्नापटना राजस्थान वाराणसी इथल्या टॉय क्लस्टरमधील खेळणी निर्माते आणि कारागिरांशी पंतप्रधानांनी संवाद साधला खेळणी कारागिरांच्या समस्या आणि गरजा त्यांनी जाणून घेतल्या आणि खेळणी उद्योगात नावीन्य आणि कल्पकता आणण्यासाठी मार्गदर्शनही केलं मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पर्यावरणपूरक पुनर्वापर करता येऊ शकणारी खेळणी भारतीय उत्पादकांनी तयार करावीत परंपरेकडे दूर्लक्ष न करता नव्या प्रकारची खेळणी निर्माण करावीत खेळण्यांची ऑनलाइन मंचांवरून विक्री करण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं

जाहिरात विश्वात कठप्तळीसारख्या खेळांचा वापर होऊ शकेल

मुलांना जसं आपण अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतो तसंच मुलांबरोबर पालकांनी खेळलंही पाहिजे मुलांच्या भावविश्वाशी असलेला खेळण्यांचा संबंध पालक आणि शिक्षकांनी समजून घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या टॉय फेयरमध्ये सहभागी झालेले एक मराठी उद्योजक पराग गोरे यांनी आपली प्रतिक्रिया आकाशवाणीकडे व्यक्त केली

हा कार्यक्रम आकाशवाणी दूरदर्शन तसंच न्यूज ऑन ए आय आर या एपसह प्रचलित मंचांवरून प्रसारित केला जाणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषांमधून रात्री आठ वाजता प्रसारण केलं जाणार आहे

या मोहिमेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली नियोजित असून पात्र व्यक्ती थेट चाचणी केंद्रावर जाऊनही लसीकरणासाठी आपलं नाव नोंदवून लस टोचवून घेऊ शकतात असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे लसीकरणाच्या या टप्प्यात खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोना लस दिली जाणार असुन लशीच्या प्रत्येक मात्रेसाठी जास्तीत जास्त अडीचशे रुपये आकारण्याची परवानगी या रुग्णालयांना देण्यात आली आहे

लसीकरण केंद्र म्हणून सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांचा तसंच राज्य आरोग्य विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांचा वापर करण्याचं राज्य सरकारांना स्वातंत्र्य देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातल्या आरोग्य सचिवालयांशी काल संवाद साधत तयारीची माहिती घेतली

लसीकरणाची क्षमता आणि वेग वाढवण्यासाठी अनेक खासगी आरोग्य सुविधांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलं आहे याशिवाय सरकारच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालयं जिल्हा उपविभागीय रुग्णालयं आणि आरोग्य उप केंद्रे यांचाही लसीकरण केंद्र म्हणून वापर केला जाणार आहे सर्व लसीकरण केंद्रांवर कोरोना नियमांचं आणि लसीकरण प्रक्रियेचं अत्यंत काटेकोर पालन करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत राजीव गौबा देशातल्या काही भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सावध राहण्याच्या आणि नियमांचंकाटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या संसर्ग वाढू नये यासाठी राज्यांनी सातत्यानं परिस्थितीवर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं गौबा म्हणाले

सदनिका सोडत पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने दूर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नियोजित प्रकल्पातील सदनिकांची संगणकीय सोडत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने काल काढण्यात आली

ही बातमी काल सकाळच्या बातमीतपत्रात प्रसारित झाली होती कोरोना निर्बंधांमुळे बँकेची सर्वसाधारण सभा दूरदृष्यप्रणाली मार्फत घेण्यात आली आणि त्यासाठी बँकेनं आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या

त्याबाबत कोणताही समाधानकारक खूलासा संबंधित वार्ताहराला करता आलेला नाही तसंच बँकेचे व्यवहार तोटा वेतन कपात आणि रिझर्व बॅंकेचे ताशेरे याबाबत कोणतीही कागदपत्रं वार्ताहर सादर करू शकला नाही त्याबद्दल या वार्ताहराकडून स्पष्टिकरण मागवण्यात आलं असून योग्य ती कारवाई करण्यात येईल आमच्या वार्ताहराकडून झालेल्या या हलगर्जीपणाबद्दल दिलगीर आहोत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या सहकार्यानं भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून या उत्पादनांची यादी निश्चित करण्यात आली आहे या उत्पादनांमध्ये धान गहू डाळी तेलबिया भाज्या मसाले फळे मध आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचा समावेश आहे या उत्पादनांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून मदत दिली जाणार आहे मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन काल राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला

माय मराठीचा जयजयकार करताना आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं महत्त्वाचं आहे असं मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी पुण्यात व्यक्त केलं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कविश्रेष्ठ क्स्माग्रजांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी उपस्थितांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर करून त्यांना अभिवादन केलं लातूर इथल्या श्री केशवराज विद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी गौरव दिन साजरा झाला मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी स्वाक्षरी स्पर्धा सूंदर हस्ताक्षर निबंध वक्तत्व आणि काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं मराठी भाषेची खरी श्रीमंती भाषेच्या विविध बोलीत असून या बोलींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन कवी दत्ता स्वामी उदगीर यांनी अन्य एका कार्यक्रमात केले गोष्ट सांगणे हा मानवी स्वभावाचा नैसर्गिक गूण असून कवितेच्या माध्यमातून न सांगता येणाऱ्या गोष्टी कथेच्या स्वरूपात मांडता येतात असं कथाकार बालाजी स्तार यांनी सांगितलं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कथा निर्मिती आणि सादरीकरण या विषयावर झालेल्या ऑनलाईन परिसंवादात ते काल बोलत होते पालघर रेल्वे स्थानकात मनसेकड्रन स्वाक्षरी करताय आपली स्वाक्षरी मराठीतूनच करा या आशयाचा संदेश देणारा एक फलक लावण्यात आला त्यावर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वत मराठीतून आपली स्वाक्षरी करून मराठी भाषा दिन साजरा केला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला कुसुमाग्रज यांनी काव्य नाट्य कादंबऱ्या या माध्यमातून विविध विषयांवर दर्जेदार लेखन केलं आहे यानिमित्तानं आपण सर्वांनी त्यांचं साहित्य वाचलं पाहिजे तसंच आपल्या दैनंदिन कार्यालयीन कामात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक केला पाहिजे असं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक एस

महाव्यवस्थापक माधवी सरदेशमुख यांनी कुसुमाग्रजांची एक कविता वाचली आणि आपलं मनोगत व्यक्त केले

या दिनानिमित्त विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त भाषा संगीताची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांनी आपल्या भावना आकाशवाणीकडं व्यक्त केल्या

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार